एकंदर कोरोना बाधितांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचं प्रमाण मात्र कमी झालेलं नाही

मृत्यू दराचं प्रमाण मात्र किंचित कमी झालं आहे

प्ण्यातल्या इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्यूशन्स प्रा

या कंपनीनं संशोधित केलेलं आणि अशा स्वरूपाची मान्यता मिळवणारे हे पहिले उपकरण ठरले आहे

खासगी डॉक्टर प्रणे आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता शहरातील आणि जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनाही गरजेन्सार कोरोना रुग्णावरील उपचारासाठी सरकारी रुग्णालये अथवा कोरोना केंद्रात सेवा देणं अनिवार्य करण्यात आलं आहे

त्याबद्दलचा हा वृत्तांत पुणे आणि पिंपरी चिंचवड त्याचबरोबर जिल्ह्यातील खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनीही आता कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात शासकीय पातळीवर आपला सहभाग नोंदवणं सक्तीचं करण्यात आलं आहे त्यान्सार या डॉक्टरांनी आपल्याला कोणत्या ठिकाणच्या सरकारी रुग्णालयात अथवा कोरोना उपचार केंद्रात काम करणे अधिक स्योग्य ठरेल याबद्दलची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी लागणार आहे

या सेवेला नकार देणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करून त्यांची नोंदणी देखील रद्द करण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रण्याहून विनायक सोमणी आशा स्वयंसेविका इंट्रो कोरोनाच्या कठीण काळात आपल्या जिवाची पर्वा न करता ग्राम स्तरावर आशा स्वयंसेविकांनी तुटपूंज्या मानधनावर कौतुकास्पद कार्य केले आहे त्यांच्या या कार्याने कोरोनाला रोखण्यास मोठा हातभार मिळाला आहे

कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून लोकांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिल्यानंतर प्रीती टेमभरें यांना कोरोना विषाणूम्ळे चिनी वस्तूंवर होणारा बहिष्कार पाहता तसेच येणारा रक्षाबंधनाचा उत्सव पाहता गाईच्या शेणापासून पर्यावरणपूरक राखी बनविण्याची संकल्पना सूचली

सोबतच कोरोनाच्या काळात गावातील महिलांचे रोजगार गेल्याने त्यांनाही राख्या तयार करण्याचं प्रशिक्षण द्यायला स्रवात केली असून गावातील महिलांना ह्या प्रशिक्षणाचा मोठा फायदा होणार आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार